उपलब्ध आकडेवारीनुसार हरभऱ्याच्या क्षेत्रात सुमारे दीडपट वाढ झाली आहे तर ज्वारी आणि तेलबियांचं क्षेत्र मात्र घटल्यानं त्यांचं उत्पादनही कमी होणार आहे गव्हाच्या पेरणीनेही सरासरी गाठली आहे पवार आता देशात धार्मिक विद्वेषाचं आणि भावना भडकावणारं राजकारण चालणार नाही तर केवळ विकासालाच जनता मत देईल हेच दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या विजयाने स्पष्ट केलं असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली दिल्लीतील मतदारांनी अतिशय स्पष्टपणे विकासाला कौल देताना योग्य आणि सक्षम पर्याय निवडला असल्याचंही ते म्हणाले यापुढील काळात देशात विविध ठिकाणी होणाऱ्या निवडणुकांत भाजपला मतदारांनी नाकारल्याचंच चित्र दिसून येईल असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला

आळंदीत ब्रायणीच्या तीरावर उभारण्यात आलेल्या रक्षा विसर्जन स्तंभावर सकाळी साडेआठ वाजता हा कार्यक्रम होणार आहे निषेध पुणे शहर भाजपच्या वतीनं हिंगणघाट घटनेचा निषेध करण्यासाठी आज टिळक चौकात मोर्चा आणि श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत असं शहराध्यक्ष जगदीश मुळीक यावेळी म्हणाले उपमहापौर सरस्वती शेंडगे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने सभागृहनेते धीरज घाटे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते

ईशान्य भारतातील सांस्कृतिक वारसा पर्यावरण तसेच खाद्यसंस्कृती सहीत तिथल्या सामाजिक प्रश्नांवर आधारित चित्रपट या महोत्सवात दाखविण्यात येणार आहेत

याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमही होणार असल्याची माहिती संचालक प्रकाश मगदूम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली सिम्बायोसिस ईशान्य सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र आणि नॉर्थ ईस्ट कम्युनिटी ऑर्गनायझेशन पुणे यांच्या सहकार्यातून हा महोत्सव होत आहे

त्यामध्ये लघुपट आणि माहितीपटांचाही समावेश आहे महोत्सव पूर्णपणे विनाशुल्क आहे आरोग्य टास्कफोर्स जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा पोहोचावी यासाठी आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे हा उपक्रम लवकरच पूणे जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती पूणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नव्यानेच कार्यभार स्वीकारलेल्या आयुष प्रसाद यांनी आज आकाशवाणीलादिली

काकडे सावित्रीबाई फुले पूणे विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदाचा कार्यभार डॉ महेश काकडे यांनी आज प्रभारी संचालक डॉ पराग काळकर यांच्याकडून स्वीकारला या वेळी उपकूलगुरू डॉ

उमराणी उपस्थित होते

मात्र पुरामध्ये बाधित कुटूंबे प्रकल्पग्रस्त नाहीत त्यामुळे आपतकालीन परिस्थतीमध्ये बाधित झालेल्या कुटूंबाचे पुर्नवसन करता येणार नाही असं पत्र आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिलं आहे

दारुगोळा कारखाना बोर्डाचे अध्यक्ष सी

विश्वकर्मा उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत

नमस्कार